सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका आणि वितरण व्यवस्था कामाचा प्रारंभ काल फडनवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या प्रकल्पामुळे तालुक्यातल्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आदीवासींसाठीच्या शासकीय शाळांची अवस्था बिकट असून त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याची माहिती आदिवासी जनजाती आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष नंदकुमार सहाय यांनी म्हटलं आहे ते काल नंदूरबार इथं एका परिषदेत बोलत होते आजही पोलीस आणि वनविभाग यांच्यात योग्य समन्वय नसल्यानं त्याचा फायदा नक्षलवादी आपल्या चळवळी बळकट करण्यासाठी करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आदीवासींच्या जमीनी बळकावून त्यांना देशोधडीला लावणाऱ्यांना जनजाती आयोगाच्या माध्यमातून धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला पहिले मंदिर फिर सरकार चा नारा देत गेल्या महिनाभरापासून गाजत असलेली शिवसेनेची महासभा आज पंढरप्र येथे शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या सभेसाठी उद्घव ठाकरे पंढरपूरात दाखल झाले आहेत त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईच दर्शन घेतलं त्यांच्या सभेला राज्यभरातून पाच लाख लोक उपस्थित राहणार आहेत

त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे

या परीक्षांसाठी तारखा निश्वित करताना त्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाच्या आड येणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे असं केंद्रीय शिक्षण मंडळानं म्हटलं आहे

जालना इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणाऱ्या बाला रफिक शेख याचं बुलडाणावासीयांनी आज जंगी स्वागत केलं कौशल्य असूनही अनेकदा संधी मिळाली नाही मात्र बुलडाणा जिल्ह्यानं खेळण्याची संधी दिली यामुळेच आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू शकलो अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक यानं आकाशवाणी च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली यावेळी त्यानं बुलडाणा जिल्ह्यातल्या कुस्तीप्रेमी जनतेचे आभारही मानले मुंबईतल्या उपनगरी गाड्याशी संबंधित माहिती पुरवणा या एम इंडिकेटर अॅप तर्फे रेल्वे वीर पुरस्कार देण्यात येणार आहेत रेल्वेच्या दैनंदिन प्रवासात छोट्या मोठ्या अपघातातून धैर्याने आणि निरपेक्षपणे इतरांचा प्राण वाचवणा यांना हे प्रस्कार आज देण्यात येणार आहेत

राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे गेल्या चोविस तासात विदर्भात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे